उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देश

नागप्रात कोरोंना विषाणूचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्ढील आदेशापर्यंत दर शनिवारी आणि रविवारी द्कानं बाजारपेठा बंद

अहमदाबाद इथं जगातल्या सगळ्यात मोठ्या नरेंद्र मोदी मोटेरा क्रिकेट स्टेडीयमचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज उद्घाटन

या संदर्भात मंत्रीमंडल निर्णय आज घेण्यात आला

उच्चस्तरीय बह शाखीय पथक केंद्र सरकारने कोविड प्रतिसाद आणि व्यवस्थापनासाठी तसेच महामारीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये मदत म्हणूनमहाराष्ट्र केरळ छत्तीसगड मध्यप्रदेश गुजरात पंजाब कर्नाटक तामिळनाडू पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये उच्चस्तरीय बहु शाखीय पथके तैनात केली आहेत तीन सदस्यांच्या बह शाखीय पथकांचे नेतृत्व आरोग्य मंत्रालयातील सहसचिव स्तरीय अधिकारी करत आहेत

संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक कोविड नियंत्रक आरोग्य प्रशासनाशी समन्वय साधतील

सैलानी यात्रा ब्लडाणा जिल्ह्यातल्या मौजे पिंपळगाव इथली सैलानी यात्रा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर रद्द करण्यात आली आहे

दिल्लीत प्रवेश निर्बंध दिल्ली सरकारनं कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव वाढलेल्या महाराष्ट्रासह पाच राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणी करुनच दिल्लीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे अहवाल नकारात्मक आला तरच दिल्लीत प्रवेश करता येणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे

अन्य राज्याच्या त्लनेने औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्याने राज्यात उदयोगधंदे वाढीस अडथळा निर्माण झाला आहे राज्यातील उदयोगांचे वीज दर कमी करणे गरजेचे आहे

नवीन अपारंपरिक ऊर्जा धोरणांम्ळे स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार असून याम्ळे औदयोगिक ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार आहे राज्यात उदयोगाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून भविष्यात विजेची मागणी वाढणार असल्याने स्वस्त वीजेची खरेदी करण्यासाठी आराखडा तयार करा असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले पंतप्रधान शेतकरी सन्मान देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून त्यांचं जीवनमान स्धारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या द्वितीय वर्ष पूर्तीनिमित्त पंतप्रधानांनी आज ट्वीट संदेशांच्या मालिकेतून ही ग्वाही दिली शेतक यांचं जीवन स्कर बनवण्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेचा महत्वाचा वाटा असून देशातला शेतकरीही आत्मनिर्भर भारत अभियानाचा अविभाज्य भाग बनत आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे

ऐक्या नागप्रच्या रमणीजी यांचे मनोगत बाईट नागप्रमध्ये कागदाच्या लगद्याच्या बाहल्या व कलाकृती तयार करण्याचा एक वर्कशॉप चालवते आर्टिफॅक्ट नागपूर डॉल्स या नावाने आमच्या बाहल्या जग प्रसिद्ध आहेत

या मध्ये शहरातील हॉटेल्स उपहारग़ह खाद्यग़ह यांचा देखील समावेश करण्यात आला आहे तथापि ऑनलाइन पुरवठा करण्यासाठी या हॉटेल्सचे किचन स्रू ठेवता येणार आहे नागप्र महानगर पालिका क्षेत्रातील राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव आणि शहरातील ग्रंथालय वाचनालय आणि अध्ययन कक्ष देखील बंद राहणार आहेत

अमलतास निसर्ग निर्वाचन केंद्र सिल्लारी इथं वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी अप्पर प्रधान म्ख्य वनसंरक्षक बी

हडा हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यात पहिल्यांदाच व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन गेट वरील येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी अमलतास निसर्ग निर्वाचन केंद्र सिल्लारी येथे बँक ऑफ इंडियाच्या एटीएम चे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद इथं जगातल्या सगळ्यात मोठ्या नरेंद्र मोदी मोटेरा क्रिकेट स्टेडीयमचं उद्घाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलं जगातल्या सगळ्यात मोठ्या अशा या स्टेडियममध्ये आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेतला तिसरा सामना होतो आहे

हे स्टेडियम केवळ जगातील सर्वात मोठे स्टेडियमच नाही तर विविध खेळांसाठी जागतिक दर्जाच्या स्विधा देखील इथे उपलब्ध आहेत दरम्यान या स्टेडियममध्ये स्रू असणाऱ्या दिवस रात्र खेळल्या जाणाऱ्या तिसर्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज इंग्लडनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता